आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विव्वलाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही असा ि ा रा मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज पंढरपूरला जाताना माचणूर श्व आंदोलकांची भेट घेतली सरकारच्या वतीनं मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात करत असलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी आंदोलनकर्त्यांना माहिती दिली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याशी दूरध्वनीझारे संपर्क साधून त्यांच्याशी आंदोलकांची चर्चाही घडवली सरकार सर्व मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं पुढच्या आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मंत्रीपदाचा राजीनामा देईन अशी घोषणा सुभाष देशमुख यांनी केली मंगळवेढ्यात आंदोलकांनी मंत्र्यांची गाडी अडवली जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आंदोलकांनी प्रश्नाची सरबत्ती केली

यात आन्दोलनाच्या आडून कुणीतरी आपले गैरहेतू साध्य करण्याची शक्यता आहे पंढरपुरात कसलाही अनुचित प्रकार घडू नये आणि वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री महापूजेला पंढरपुरात येणार नाहीत असं गिरीश महाजन यानी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही याबाबत बातमीदारांशी बोलताना माहिती दिली वारकऱ्यांना वेठीला धरून अश्या मागण्या करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाही असं ते म्हणाले मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाशिवाय आरक्षणाचा निर्णय घेता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयच निर्णय घेऊ शकतं मात्र हे माहीत असून काही संघटना मराठा समाजाला उचकवण्याचं काम करत आहेत असं ते म्हणाले

मंगळवेढा श्वं मराठा आरक्षण मागणीला हिंसक वळण लागल्यानं मंगळवेढा आगाराच्या तीन बसगाड्यांचं नुकसान झालं त्यामुळे आगारातल्या सर्व बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या प्रवाशांची प्रचण्ड गैरसोय होत असून उद्या आषाढ़ीवारी असल्यानं मंगळवेढ्यातले बाहेर गावी असणारे प्रवासी गावाकडे कसे येणार आणि पंढरपूरला जाण्यासाठी आलेल्या लोकावर प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे खासगी वाहनाचा तुटवड़ा असून जे वडाप जात आहेत त्यानी दर वाढ़वले आहेत सकाळपासून जिल्ह्यामध्ये दहा बसगाड्या फोडल्याची तर नान्नज िं एक बस जाळल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही आणि कुणाला ताब्यातही घेतलेलं नाही दरम्यान वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पंढरपूर परिसरात आंदोलन करणार नसल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सकल मराठा समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध करू नये असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज जालना धिं वार्ताहर परिषदेत बोलत होते भारतीय जनता पक्षानं सत्तेत आल्यानंतर विकासकामांना प्राधान्य देण्याऐवजी विविध उपक्रमांत वेळ घालवल्याची टीका त्यांनी केली मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्री आरक्षणाबाबत करत असलेली विधानं दिशाभूल करणारी असल्याचं ते म्हणाले आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे यानिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्या आणि हजारो दिंड्या महिनाभर प्रवास करुन आज पंढरपूर श्वं पोहोचल्या आहेत प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागातल्या अधिकाधिक महिलांपर्यंत पोचत असुन या योजनेची व्याप्ती आणखी वाढवली जाईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात या योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचं वाटप केल्यानंतर बोलत होते

मात्र तरीही अद्याप अनेक महिलांना सरपणाची गरज पडते आहे सरपणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जातात तसंच जळाऊ लाकडांच्या ध्रामुळे महिलांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होतो त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

लक्झरी बसमधल्या प्रवाशांमधे कोपर खैराणे नेरुळ मुंबई श्रिल्या भाविकांचा समावेश असून जीपमधले जखमी मंगळवेढ्याचे रहिवाशी आहेत

जखमींना उपचारासाठी परभणी रूग्णालयात नेलं असता दोघांना डॉक्टरने मृत घोषित केलं

लोकसभेत नुकताच विरोधतांनी मांडलेला अविधास ठराव भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं जिंकला त्यावेळी शिवसेनेनं सरकारच्या बाजूनं मतदान करायला हवं होतं शिवसेनेनं मतदान केलं नाही तरी हा ठराव जिंकून सरकारनं आपली ताकद सिद्ध केली हे शिवसेनेनं लक्षात घेतलं पाहिजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या डिछेप्रमाणे गेली अनेक वर्षे शिवसेना भाजप युती आहे ती कायम राहावी यासाठी शिवसेनेनं भाजपसोबत युती तोडू नये असे आवाहन आठवले यांनी आज मुंबईत प्रसिद्दीला दिलेल्या निवेदनात केलं आहे संविधानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकार कडून कोणताही धोका नाही संविधानाच्या रक्षणासाठी आपण केंद्रसरकारमध्ये खंबीर आहोत या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे मराठवाड्याला कर्जमाफीपोटी वीस हजार कोटी रूपये मिळाले आहेत आगामी काळात जिल्ह्यासह मतदारसंघासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन विकासाचं नवं प्ररुप तयार केलं जाईल अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे ते आज निलंगा वे विधानसभा मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते

याबरोबरच जास्तीत जास्त पीकविमा देण्यासाठी सातत्याने पाठप्रावा करून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारकडुन भरीव मदत करण्याबरोबरच याठिकाणी लवकरच अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अधिनीक्मार चौबे यांनी सांगितलं चौबे औरंगाबाद दौऱ्यावर असून घाटी धिं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बहतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे